अहमदाबाद धिल्या साबरमती आश्रमातून सुरू होणाऱ्या पदयात्रेला प्रधानमंत्री झेंडा दाखवतील

अनेक पदयात्री त्यांना मार्गात येऊन मिळतील

या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

उद्या सकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे ऑगष्ट क्रांती मैदानात क्रांती स्तंभाला अभिवादन करतील त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक आणि महिला खेळाडुंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला जाईल राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी मनोरंजनाच्या कार्यक्रम सादर करतील आणि नंतर मुख्यमंत्री संबोधित करतील या वेळी सायकल रस्तीचंही आयोजन करण्यात आलं आहे उद्या वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम आश्रम बापू कुटी िक्र कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे

त्यानंतर सामुदायिक प्रार्थना होईल

नागरिकांनी कोरोना नियमाच्या आदेशाचे पालन करुन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असं निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी आवाहन केलं आहे यावेळी जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार उपस्थिती राहणार आहेत

पुरातत्व विभाग आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे

जल जीवन अभियानाचा सर्व स्तरातल्या नागरिकांना फायदा झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

हर घर में जल हे उद्दिष्ट सरकार लवकरच गाठेल असा विब्रास त्यांनी व्यक्त केला यशवंत पंचायत राज अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेनं राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेनं द्वितीय आणि सिंधुदूर्ण जिल्हा परिषदेनं तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ही घोषणा केली

राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ पंचायत समितीनं प्रथम क्रमांक पटकावला कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल पंचायत समितीनं द्वितीय तर भंडारा पंचायत समितीनं तृतीय क्रमांक पटकावला

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठं योगदान आहे असं मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं राज्यात आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे राज्यभरातल्या शिवमंदिरांमधे कोरोना प्रतिबंधक नियम पाळून महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुर्द्रा जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला काल मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला मंदिरातल्या पुजाऱ्यांनी विधिवत पूजा केल्यानंतर रात्री अडीच वाजचा सामान्य भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं

महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूरातल्या विड्डल रुक्मिणी मंदिरासह गाभाऱ्यात शेवंती आणि बेलपत्रांची आकर्षक सजावट केली आहे कोरोनाच्या पार्बंभूमीवर मंदिर समितीनं प्रतिबंधक उपाययोजना केल्या असल्याचं समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतर्लिंगांपैकी राज्यातली त्र्यंबकेश्वर भीमाशंकर हिंगोली औंढा नागनाथ परळी वैजनाथ ही मंदिरं मात्र यंदा बंद ठेवली असून शिले उत्सव आणि यात्रा रद्द केल्या आहेत मंदिरांमधे केवळ काही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पूजा केली गेली बुलडाणा जिल्ह्यात काही भाविकांनी भगवान शंकरांची वेषभूषा करून कोरोनाविषयक जनजागृती करत महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला राज्यातला कोरोनाविषाणुचा वाढता प्राद्भाव लक्षात घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमधे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत

या परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर केली जाईल असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे दरम्यान या निर्णयामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज्यभरात धरणं आंदोलन केलं राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारची तीव्र शब्दात टीका केली आहे एमपीएससीच्या परीक्षा सातत्यानं पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा अशी मागणी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे काँप्रेसच्या आंदोलनात लाखो लोकं होती अनेक ठिकाणी पब सुरू आहेत तेव्हा परीक्षा देखील घेता आली असती अशी टीका विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांनी केली आहे काँप्रेस नेते नाना पटोले यांनी देखील या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी केली आहे पुवर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या बाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे

ते आज नागपूरात विभागीय आयुक कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते या टाळेबंदी दरम्यान संपूर्ण शहरात संचारबंदी असेल केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील याशिवाय खाद्य पदार्थ आणि मद्य नागरिकांना ऑनलाात्त मागवता येणार आहे

जिल्हाधिकारी डॉ विपीन विनकर यांनी यासंदर्भातले आदेश आज जारी केले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतात

कोरोनारुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेनं लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवता यावं यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन न करणाऱ्यांची माहिती द्यावी असं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनानं केलं आहे

विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत तसेच सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांची नागपूरातील संघ मुख्यालयात भेट घेतली त्यांच्यामध्ये विविध विषयांवर तब्बल अर्धा तास चर्चा झाली